लॉकडाऊन वाढवल्यामुळं नागरिकांना घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी द्विटरवरून केलं आहे या काळात राज्य सरकारांनी घेतलेल्या निर्णयांचीही त्यांनी प्रशंसा केली आहे दरम्यान गृहमंत्रालयाचा नियंत्रण कक्ष जीवनावश्यक वस्तूंच्या प्रवठा आणि सेवेवर लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयाच्या एक प्रतिनिधीनं सांगितल

ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते वांद्रे स्थानकाबाहेर काल झालेला प्रकार चुकीचा असून असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असं पवार यांनी म्हटलं आहे सध्या लॉकडाऊनमध्ये अस्वस्थ असलेल्या समाजघटकाचा आत्मविश्वास वाढवण्याची गरजही पवार यांनी नमूद केली बांधकाम कामगारांना सहाय्य करण्यासाठी बांधकाम कामगार निधीतून मदत उपलब्ध करून देण्यासाठी कामगार मंद्धी दिलीप वळसे पाटील काम करत आहेत सीएसआर कंपन्यांची सामाजिक दायित्व निधीची रक्कम केंद्राप्रमाणेच राज्य सरकारला सुद्धा उपलब्ध व्हावी त्यामुळे राज्य सरकारला काम करण्यास सोपं होईल असं पवार म्हणाले कोरोना विषाणू संसर्गामुळे बळी पडलेले लोक अन्य आजारांनी ग्रस्त होते मात्र तरीही मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चिंताजनक असून संकटकाळात सर्वांनी सरकारला सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं

कामगारांच्या वेतनाच्या तक्रारींच निवारण करणं आणो राज्य सरकारांच्या सहकार्यानम् त्यांच्या अडचणी दूर करणं हा या नियंत्रण कक्षाचा उद्देश आहे

कामगार हा देशाचा कणा आहे त्यांना सरकारनं मदत करावी असं गांधी यांनी एका ड्वीटमध्ये म्हटलं आहे कामगारांजवळचा पैसा संपला आहे राशन संपलं आहे त्यामुळे असुरक्षित वाटत असलेले हे कामगार घरी परतण्याच्या मानसिकतेत आहेत नियोजन करून त्यांना त्यांच्या गावी पोहोचवता येईल असं गांधी यांनी म्हटलं आहे लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने आरक्षण सुविधा का सुरू ठेवली आहे असं विचारत गांधी यांनी रेल्वेच्या या भूमिकेसंदर्भात चौकशीची मागणी केली आहे

पुढचे आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचं तिकिट आरक्षित करता येणार नाही प्रवाशांना आरक्षित तिकिटं रद्द करता येतील आणि रद्द तिकीटाची पूर्ण रक्कम परत दिली जाईल असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे ऑनलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु राहील तसंच ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल

रांगेत उभे असताना सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

विविध भागातल्या गरजू नागरिकांना हे साहित्य घरपोहोच दिलं जाणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर तसंच शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी फुड पॅकेटव्दारे भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे